लोक जनशक्ती पक्षाचा बिहार विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्धार

कृषी कायद्यांमुळं शेतकऱ्यांना मिळणाऱ्या किमान हमी भावावर किंवा कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर कोणताही परिणाम होणार नाही मात्र शेतकऱ्यांना त्यांचा माल विकण्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध होतील असं दानवे यांनी स्पष्ट केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं किसान क्रेडीट कार्ड प्रधानमंत्री पीक विमा योजना प्रधानमंत्री जलसिंचन योजना आदी अनेक योजना सुरू केल्या आहेत मात्र विरोधी पक्ष जनतेची कृषी कायद्याबाबत दिशाभूल करत असून त्यांच्या जाळ्यात अडकू नका असं आवाहन दानवे यांनी या वेळी केलं

जगभरातील तज्ज्ञ धोरणकर्ते संशोधक यात सहभागी होणार असून सामाजिक प्रगतीसाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर आरोग्य शिक्षण आदी क्षेत्रात वापर याबाबत जागतिक पातळीवरील संकल्पनांचे आदान प्रदान या परिषदेत होणार आहे सबका साथ सबका विकास तत्वानुसार कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर सर्वागीण विकासासाठी करण्याची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली आहे पंतप्रधानांच्या मार्गदर्शनानुसार लवकरच भारत कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रात आघाडीवर असेल त्याचबरोबर कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर सामाजिक प्रगतीसाठी जबाबदारीनं कसा करावा याचा आदर्श ठरेल कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रातील स्टार्टअप कंपन्याही आपले सादरीकरण या परिषदेत करणार आहेत

हर्ष वर्धन यांनी आज संडे संवाद या साप्ताहिक कार्यक्रमात समाज माध्यमांवरील प्रशांना उत्तरं देताना सांगितलं

राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना प्राधान्याने ज्यांना लस देण्याची गरज आहे त्यांची यादी या महिन्याच्या अखेरीपर्यंत पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत याबाबत आरोग्य मंत्रालयातर्फे एका उच्च स्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे असंही हर्ष वर्धन यांनी स्पष्ट केलं कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी देशात चाललेल्या प्रयत्नांचीही त्यांनी माहिती दिली सध्या या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत लस पुरवठा आणि साठवणूक याबाबत सरकार लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांशी चर्चा करत आहे असंही हर्ष वर्धन यांनी सांगितलं

कोविड आकडेवारी देशात सलग तेराव्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या दहा लाखांपेक्षा कमी राखण्यात भारताला यश आलं आहे

देशाचा मृत्यू दर आता दीड टक्क्यावर आला असून तो जगातील सर्वात कमी मृत्यूदरांपैकी आहे

दररोज सर्वाधिक चाचण्या करणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे

महाराष्ट् कोरोना महाराष्ट्रात सतत वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत काल प्रथमच घट झाल्याचं आढळलं आहे

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्यानं वाढत असल्यानं उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचं दिसत आहे

पक्षाचे महासचिव भूपेंदर यादव आणि अरुण सिंग यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला रेल्वे उद्घाटन कोलकात्यातल्या पूर्व पश्चिम मेट्रो कॉरीडॉरच्या फुलबगान स्थानकाचं उद्घाटन आज रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आलं यावेळी या स्थानकावरून पहिल्या रेल्वेगाडीला झेंडा दाखवण्यात आला

बिहार निवडणक बिहार विधानसभा निवडणुकांसाठीचं भाजप आणि जनता दल संयुक्त यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सदस्य यांच्यातील जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे

नड्डा आदींची उपस्थिती असणार आहे या बैठकीनंतर भाजपा मेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे दरम्यान निवडणूक आयोगानं माजी आयआरएस अधिकारी मधुमंजन आणि बी

बाळकृष्णन यांची बिहार विधानसभा निवडणुकांसाठी निवडणुकीदरम्यान होणाऱ्या खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी विशेष खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे लोक जनशक्ती बिहार लोक जनशक्ती पक्षांनं बिहार विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे वैचारिक मतभेदांमुळे जनता दल संयुक्तसोबत निवडणूक लढणार नसल्याचा निर्णय आज दिल्लीत पक्षाच्या संसदीय समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याचं पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी सांगितलं मात्र आपण भाजपासोबत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं

याआधी पाच ऑक्टोबरपर्यंत शाळा बंद राहतील असं सांगण्यात आलं होतं जयंती थोर स्वातंत्र्यसैनिक श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या जयंतीनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं अवघं आयुष्य वाहून टाकणाऱ्या या महान नेत्याचं कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे त्यांच्या स्वप्नातला देश साकारण्यासाठी प्रयत्न करू या अशा शब्दात मोदी यांनी आदरांजली व्यक्त केली श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडनमध्ये क्रांतीकारकांच आश्रयस्थान असणारे इंडिया हाऊस उभारलं होतं

किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना सुरू आहे

मुंबईत हवा ढगाळ राहील आणि पावसाच्या हलक्या सरी पडतील चेन्नईत हवा अंशतः ढगाळ राहील कोलकात्यातही हवा मुख्यत्वेकरून ढगाळ राहील आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊसही पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे